बी पी सिंह एफ टी आय आय चे नवे अध्यक्ष दष्काळ मदत राज्यातल्या दृष्काळी स्थितीवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारनं तातडीनं मदत द्यावी अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राज्याच्या या मागणीवर तातडीनं कार्यवाही करण्याचं आक्षासन मुख्यमंत्र्यांना दिले दरम्यान व्यवसाय सुलभता निर्देशांकात सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्रानं केलेल्या प्रयत्नांची मोदी यांनी प्रशंसा केली आहे संसद विविध मृदद्यांवरुन विरोधीपक्षांनी गोंधळ घातल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज काल सलग तिसऱ्या दिवशी तहक्रब करण्यात आल

मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांची मध्यप्रदेशचे मृख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे पक्ष निरीक्षक ऐ के एंटनी यांनी काल रात्री भोपाळ इथं याबाबतची घोषणा केली मात्र छत्तीसगढ आणि राजस्थानसाठी मुख्यमंत्रीपदासाठीची नावे निश्वित करण्यात आलेली नाहीत दरम्यान तेलंगणामध्ये के चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली तेलंगणा राष्ट्र समितीचं सरकार दुसऱ्यादा स्थापन झालं आहे तर मिझोरमचे मुख्यमंत्री म्हणून झोरामथंगा उद्या शपथ घेणार आहेत नवतेजस्विनी राज्यातील महिला सक्षमीकरणाशी निगडीत उपक्रमांची अंमलबजावणी अधिक विस्तारित स्वरुपात करण्याच्या उद्देशानं नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प राबवण्याला नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे पुढच्या सहा वर्षात महिला आणि बालविकास विभागाच्या वतीनं महिला आर्थिक विकास महामंडळ हा प्रकल्प राबवणार आहे स्वयंसहाय्यता बचतगटांची मालकी लोकांकडे हस्तांतरित करण महिलांची क्षमता कौशल्य विकसित करण उपजीविकेच्या साधनावर त्यांची मालकी प्रस्थापित करण तसंच महिलांचा राजसत्तेत निर्णय प्रकियेत कृतिशील सहभाग वाढवणं हा या प्रकल्पाचा उद्देश आहे लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत भारतीय सेनेतील जे जवान सक्षम असूनही विकलांग असल्याचं दाखवतात तसंच ताण तणाव सहन करू शकत नाही असं कारण देत सिमेवर तैनात होण्यास नकार देतात अशा जवानांना सैन्यात स्थान नाही असा इशारा लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी दिला आहे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्यांनीच लष्करात भरती व्हावं असं ते म्हणाले

भारतीय सेनेला नोकरी मिळण्याचं माध्यम समजलं जाणं हा दृष्टिकोण च्कीचा आहे असं ते म्हणाले या कार्यक्रमात अपंग जवानांनी नृत्य सादर केलं लष्कराचे दक्षिण विभागाचे कमांडेंट लेफ्टिनेंट जनरल एस

सैनी यांच्यासह इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते इस्रो करार नाशिक नाशिक जिल्ह्यात विकासासाठी योग्य नियोजन करण्याकरता इस्रोची मदत घेण्यात येणार आहे त्याकरता माहिती मिळवण्यासाठी इस्रोबरोबर प्रथमच करार करण्यात येणार आहे हा प्रयोग यशस्वी ठरला तर संपूर्ण राज्याच्या विकासासाठी नव्या वाटा मोकळ्या होणार आहेत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून नाशिक जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेला गती देण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रोची मदत घेण्यात येणार आहे यासंदर्भात आज जिल्हाधिकारी आणि इस्रोचे अधिकारी यांच्यात करार करण्यात येणार आहे नाशिक लोकसभा मतदार संघात विकासासाठी योग्य नियोजन करण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी इस्रोकडे प्रस्ताव मांडला होता तो इस्रोने मंजूर केला त्यामुळे आता जिल्ह्यातील रस्ते खड्डे पिकांची उपलब्धता जमिनीचं मातीचे परीक्षण याची अचूक माहिती प्रशासनाला उपलब्ध होणार आहे

त्याच बरोबर जिल्हा प्रशासनाला आवश्यक ती उपग्रहिय छायाचित्र देखील उपलब्ध होणार आहे देशात अशा प्रकारे प्रथमच इस्रोशी माहिती प्रदान करण्यासाठी करार होत असून हा प्रयोग राज्यासाठी पथदर्शी ठरण्याची शक्यता आहे

छायाचित्रण हा सिंह यांचा मुख्य विषय असून गेल्या अनेक वर्षापासून ते मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहेत सी आय डी या गाजलेल्या मालिकेची निर्मिती आणि दिग्दर्शन सिंह यांनी केल आहे

पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना यावर्षीच्या नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार आणि तबला वादक विनायक थोरात यांना संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्काराने काल मुंबईमधे झालेल्या कार्यक्रमात गौरवण्यात आले

दोन्ही कलाकारांनी रंगभूमीसाठी दिलेले योगदान हे आजच्या तरुण पिढीसाठी मार्गदर्शक ठरणारं आहे असं प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी यावेळी केलं कीर्ती शिलेदार प्रेमानंद गज्वी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते

त्यामुळे पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट उभं राहिल आहे मख्यमंत्री विधानसभा निवडणुकी दरम्यान उमेदवारी अर्जात आपल्या विरुध्दच्या फौजदारी प्रकरणांचा उल्लेख न केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयान काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना नोटीस बजावली आहे यासदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशा विरुध्द दाखल केलेल्या एका याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं स्पष्टीकरण मागितलं आहे

सीबीआयनं चौकसीच्या दाव्यांचं खंडन करत सप्टेंबरमध्ये इंटरपोलकडे ठोस प्रावे सादर केले होते

मल्लशेट्टी यांच्या न्यायालयात या अर्जावर सुनावणी होणार आहे

या प्रकरणाचा निकाल लवकर लावावा असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत

अजय चंदनवाले यांची बदली झाली असून त्यांनी काल मुंबईच्या सर जे

रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाचा पदभार स्वीकारला

लोकसंग्रामच्याही अनेक उमेदवारांचाही या यादीत समावेश आहे

त्यामुळे भारताचं या स्पर्धेतलं आव्हान आता संप्टात आलं आहे पालघर भकंप पालघर जिल्ह्यात गेले काही दिवस भूकंपाचे धक्के जाणवत आहेत त्यासाठी त्या परिसरात एक भूकंप मापन यंत्र बसवण्यात आलं आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडुन पालघर जिल्ह्यातल्या डहाणू आणि तलासरी तालुक्याच्या काही भागात मागील एका महिन्यापासून वारवार भूकंपाचे धक्के जाणवत आहेत याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तसचं पुढील उपाय योजण्यासाठी तज्ज्ञांचं पथक पाठविण्याबाबत लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनानं शासनाकडे विनंती केली होती त्यानुसार पथक जिल्ह्यात दाखल झाल त्यांच्यामार्फत भूकपप्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर सासवंद इथल्या वेदांत हॉस्पिटल परिसरात भूकंप मापन यंत्र बसविण्यात आलं दिल्ली इथल्या भूगर्भ तज्ज्ञ कमलेश चौधरी आणि मुंबई इथले त्यांचे सहायक किरण नारखेडे यांचं पथक भूकंपग्रस्त भागात पाहणी करीत असून आज त्यांनी हे मशीन बसवलं या मशीनद्वारे भूगर्भातल्या हालचाली रिअल टाइम रीड करून त्याचा अहवाल लवकर मिळण्यास आणि भूकंपाच्या हालचालीचा शोध घेण्यास त्याची मदत होणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पालघरहून नीतू चौरे

राज्यात उर्वरित भागात हवामान कोरड होतं कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात काहीशी घट तर विदर्भाच्या काही भागात तापमानात काही प्रमाणात वाढ झाली आहे

उद्या सकाळपर्यंत विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागान वर्तवली आहे